दक्षिण कोरियातल्या द सेऊल पीस प्राइझ कमिटीनं आज ही घोषणा केली पंतप्रधान मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कामगिरीची दखल घेत त्यांना हा प्रस्कार जाहीर झाला आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न जागतिक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये योगदान त्याचबरोबर भारतीयांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल पंतप्रधानांची या प्रस्कारासाठी निवड करण्यात आल्याचं द सेऊल शांतता पुरस्कार समितीनं म्हटलं आहे भ्रष्टाचाराविरोधात पावलं उचलल्यानं आणि समाजाच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांद्वारे पंतप्रधानांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत याचीही या पुरस्कार निवडीसाठी नोंद घेण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे

वर्मा यांच्या जागी सहसंचालक एम नागेश्वर राव यांच्याकडे तत्काळ प्रभावानं सीबीआय प्रभारी संचालकपद सोपवण्यात आलं असून याविरोधातही वर्मा यांनी याचिका दाखल केली आहे आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं ही कारवाई करण्यात आली

वाहनांमधून होणारं वायू प्रद्षणाचं प्रमाण कमी करण्यासाठी बी एस अर्थात भारत स्टेज हे सरकारद्वारे निश्चित केलेलं मानक आहे

महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे राष्टपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीच्या श्भेच्छा दिल्या आहेत महर्षी वाल्मिकी हे सामाजिक एकता आणि सौहार्दाचं प्रतीक असून त्यांचं आदर्श जीवन आणि त्यांची रचलेलं महाकाव्य रामायण यापासून आपल्याला नेमही प्रेरणा मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे महर्षी वाल्मिकी यांचे महान आदर्श विशेषत समानता सामाजिक न्याय आणि बंध्भाव यावरचा त्यांचा संदेश नेहमी स्मरणात ठेवला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी मध्यरात्री शोधमोहीम सुरु केली त्यानंतर ही चकमक झाली दहशतवाद्यांची ओळख पटवली असून शोधमोहीम संपल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते करदात्यांना अधिक सुविधा देण्याकडे सरकारचं लक्ष असून कर च्कवणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही असं ते म्हणाले

मुंबई इथं काल जागो ग्राहक जागो या मोहिमेंतर्गत अशासकीय सदस्य आणि अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते ग्राहकांना तक्रार नोंदवता यावी यासाठी प्रत्येक विभागात निशुल्क क्रमांक उपलब्ध असून ग्राहकांचं हे जनजागृतीचं काम शासकीय तथा अशासकीय सदस्यांनी सातत्यानं करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले

या स्पर्धेत एकदाही पराभव न पत्करता भारत आणि मलेशिया या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतलं स्थान पक्कं केलं आहे राऊंड रॉबिन सामन्यात आज भारताची लढत दक्षिण कोरियाशी होणार आहे